पवन गुप्ता विनय शर्मा अक्षय ठाकूर आणि मुकेश सिंग अशी त्यांची नावं असून त्यांनी आपल्या फाशीला स्थगिती देण्यासाठी शेवटच्या क्षणाला केलेली याधिका दिल्ली उच्च न्यायालयानं काल फेटाळली

त्यापैकी एका दोषीनं तुरुंगात आत्महत्या केली होती तर अल्पवयीन दोषीची तीन वर्षांनी सुटका करण्यात आली होती त्यानंतर या प्रकरणातल्या चार दोषींनी आपली फाशी टाळण्यासाठी कायद्यातल्या विविध तरतुदींचा वापर करायचा प्रयत्न केला होता

या फाशीमुळे यापुढच्या काळात अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल अशी अपेक्षा निर्भयाच्या पालकांनी या घडामोडीसंदर्भात प्रतिक्रिया देताना व्यक्त केली निर्भयाला आणि देशातील लाखो महिलांना न्याय दिल्याबद्दल त्यांनी देशातल्या न्यायव्यवस्थेचे देखील आभार मानले आहेत निर्भया प्रकरणातल्या दोषींना फाशी झाल्यामुळे अखेर न्याय मिळाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे महिलांचा सन्मान आणि सुरक्षा यांची हमी मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी ट्वीट केलं आहे प्रत्येक क्षेत्रात नारी शक्ती सर्वोत्तम कामगिरी करत आहे असं ते म्हणाले महिला सक्षमीकरणावर भर देत जनतेनं एकत्र होत एका अशा राष्ट्राची उभारणी केली पाहिजे जिथे समानता आणि संधी उपलब्ध असतील अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली

या आधी जे रुग्ण दाखल झाले होते त्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्या नंतर या पाच रुग्णांना आज घरी पाठवलं आहे महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत अतिदक्षतेचा रुग्ण असेल तर त्याचा संपूर्ण खर्च सरकार तर्फे केला जाईल असंही त्यांनी सांगितलं

कोरोना विषाणूसंदर्भात सुरु असलेल्या प्रत्येक संशोधनावर सरकारचं सातत्यानं लक्ष असून संबंधितांच्या सतत संपर्कात आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज लोकसभेत दिली शून्य प्रहरात सुरू असलेल्या चर्चेच्या वेळी ते बोलत होते कोरोना बाधेसंदर्भात कोणाची चाचणी करायची याबाबतचे निर्देश आणि वैद्यकीय सल्ला स्पष्ट आहे असं त्यांनी सांगितलं

या आयोगाअंतर्गत सामाजिक शैक्षणिक अनुसूचित जाती जमातींसाठी विशेष कार्यक्रम राबवला जाईल

या संदर्भात मार्गदर्शक सूचना या आधीच सरकारनं दिल्याचं त्यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं मध्यप्रदेशात कमलनाथ सरकारला बह्मत सिद्ध करण्याचे निर्देश दिल्यानंतर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन आज दुपारी दोन वाजता सुरु होणार होतं परंतु त्याआधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं थोड्यावेळापूर्वी भोपाळ इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आपण लवकरच राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

कोरोना विषाणू या महासाथीच्या रोगामुळे नागरिकांनी परदेशवारी करु नये अशा मार्गदर्शक सूचना अमेरिकी सरकारनं दिल्या आहेत परदेशात गेलेल्या अमेरिकी नागरिकांना त्वरीत मायदेशी परतावं किंवा जास्त काळ परदेशातच रहावं आणि गरज नसेल तर लोकांनी घराबाहेर पडू नये अशाही सूचना दिल्या आहेत

ऑलिंपिक मशाल आज जपानमधे पोचली एका खासगी विमानानं मत्सुशिमा विमानतळावर या मशालीला आणण्यात आलं

मात्र ऑलिंपिक स्पर्धेला अजून साडेचार महिन्यांचा अवकाश असल्यामुळे यासंदर्भात आता काही बोलणं उधित होणार नाही असं स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी दिलं

तो कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली

चीनमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही

रशियानं कोरोना विषाणू प्रतिबंधक लसींची चाचणी सुरू केली असून या वर्षअखेरपर्यंत त्यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे रशियाच्या रोस पोत्रेब नादझॉर या ग्राहक हक्क संघटनेनं आज ही माहिती दिली